बॉटरकप पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून राज्यात जलसंधारणाची चळवळ गतीमान म्माली असून या चळवळीला बळ देण्यासाठी वॉटरकप स्पर्धेतील तालुकास्तरीय विजेत्या गावांना मुख्यमंत्री सहायता निघीतून विशेष मदत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात केली बालेवाडीच्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेच्या तालुकास्तरीय पुरस्कारांचं वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते जलसंघारण मंत्री प्राध्यापक राम शिंदे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आमदार अजित पवार मनसे प्रमुख राज ठाकरे पाणी फाऊंडेशनचे प्रमुख थामीर खान किरण राव यावेळी उपस्थित होते यावेळी पाणी फाऊंडेशनच्या कामाचं कौतुक करताना मुख्यमंत्री म्हणाले परिवर्तन करायचे असेल तर बाहेरून येऊन कोणीतरी परिवर्तन करेल हे कधीच होत नाही सामान्य माणसामध्ये जे वसामान्यत्व असतं ते जागृत करावे लागते आणि ते ज्या दिवशी जागूत होते त्या दिवशी असामान्य काम सामान्य माणूस करतो आमीर खान आणि पाणी फौंडेशनने हेच केलं आणि गावोगावच्या सामान्य माणसामधील असामान्यत्व जागृत झाले आणि त्याला हे लक्षात आला की मला कोणाचीच गरज नाहीये मीच माक्ष्या गावातील परिवर्तन करू शकतो आणि ते परिवर्तन त्यांनी करून दाखवले आणि ख या अर्थाने आपल्याला गावच्यागावे पाणीदार होताना दिसत आहेत पुढच्या वर्षी निवडणुका असताना ही स्पर्धा घ्यावी की नाही याबाबत अमीर खान यांनी साशंकता व्यक्त केली होती त्यांना आश्वस्त करताना मुख्यमंत्री म्हणाले मी त्यांना सांगितले महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वेगळी आहे याणि आमीरजी जिथे पाणी आहे तिथे सगळ्यांचा पक्ष एक आहे आज या मंचावरच्या सगळ्यांच्या साक्षीने मी आपल्याला महाराष्ट्राच्या वतीने वाचन देतो कि वॉटरकप मध्येजलसंधारण मध्ये पाण्याच्या मोहिमेमध्ये कोणीही राजकारण आणणार नाही त्यामुळे पुढच्यावर्षी काहीही झालं तरी वॉटरकप आपण घेतला पाहिजे

कर्जमाफी राज्य सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेसाठी आता कर्जाचं व्यैयक्तिक खातं असलेली एका कुटुंबातील व्यक्ती घटक मानून कर्जमाफी दिली जाणार आहे या पार्श्वभूमीवर दीड लाख रुपयापर्यंत कर्ज असणाऱ्या पात्र लाभार्थींची यादी बँकांनी तयार करावी असे निर्देश देण्यात आल्याचं राज्य सहकार विभागाच्या वधिकाऱ्यांनी काल पीटीयाय या वृत्तसंस्थेला सांगितलं नासा अमेरिकेच्या नासा या बंतराळ संस्थेनं सूर्याच्या दिशेनं पार्कर सोलार प्रोब हे यान प्रक्षेपित केलं आहे इतिहासात पहिल्यांदाच एक अंतराळ यान सूर्याच्या दिशेनं झेपावलं आहे सूर्याची उष्णता सूर्याजवळील वातावरणात दररोज होणारे बदल बंतराळातील हालचाली या सर्व षटनांचा अभ्यास करण्यासाठी या यानाचं प्रक्षेपण करण्यात आलं आहे राष्ट्रपती अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची कठोर शिक्षा देण्याची तरतूद असणारा कायदा कालपासून अस्तित्वात आला संसदेने गेल्या आठवड्यातच मंजूर केलेल्या यासंदर्भातील सुधारणा विधेयकावर काल राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली

वहमदनगर जिल्ह्यातील केकती इथल्या लाभार्थी शीतल बनसोडे आणि तिसगावच्या श्वेता कटारे यांनी उज्ज्वला गॅस योजनेबाबत समाधान व्यक्त केलं आहे

आमच्या डोळ्याला त्रास व्हायचा गॅस आल्यानंतर बूप व्यवस्थित आहे

धुरामुळे माझ्या डोळयाला बूप त्रास होत होता आता मला गैंस भेटल्यापासून माझी बेळेची बचत होत आहे गॅसवर स्वयंपाक पटकन होतो त्यामुळे मला मुलांचे शिक्षणही घेता येत आहे पृथ्वीराज चव्हाण राज्यात सुरू झालेल्या मराठा समाज आणि वन्य आंदोलनामुळे राज्यात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाल असून त्यामुळेच भाजपच्या वतीन मुख्यमंत्र्यांची बदलाची चर्चा पसरवली जात आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काल नाशिक इथं केली शहर कोंग्रेसच्या वतीन आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते वज्से मराठा समाज आरक्षणाच्या मागण्या मांडत असून हे आंदोलन हाताळताना सरकारची अशी कोणती चूक झाली ज्यामुळे मराठा आणि बहुजन समाजात फुट पडत आहे याचा बुलासा शरद पवार यांनी करावा असं आव्हान भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिलं आहे वहमदनगर मध्ये ओ बी सी फौंडेशनच्या वतीनं आयोजित कार्यक्रमानंतर ते काल पत्रकारांशी बोलत होते जालना मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातल्या यांतरवाली टेंभी इथंल्या एका तरूणानं काल आत्महत्या केली सोलापूर धनगर समाजाला अनुसूचित जमाती एसटी आरक्षणाच्या शिफारसी तात्काळ लागू कराव्यात तसंच सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचं नाव द्याव या प्रमुख दोन मागण्यांसाठी धनगर समाज गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलनं करत आहे

अशा प्रकारची कारवाई शहरात सतत सुरू राहील असे संकेत पोलीस आय़क्त के व्यंकटेशम यांनी दिले आहेत याबाबतची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून पुणे शहर परिसरातील पंचतारांकित हॉटेलमधील पब आणि काही हुक्का पार्लरवर धाडी टाकून पुणे शहर पोलिसांनी कारवाई केली या कारवाई दरम्यान पब आणि हुक्का पार्लरमधील काही अनधिकृत गोष्टी निदर्शनाला थाल्या त्याबाबत महाराष्ट्र पोलीस कायदा आणि सिगारेट तंबाबूजन्य पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत खटले दाखल करण्यात आले आहेत

पालघर पालघर जिल्ह्यात दहेज ते नागोठने या भागात रिलायन्स गॅस पाईप लाईनमुळे बाधित शेतकऱ्यांनी ढेकाळे ते मुंबई अशा लोंग मार्चला काल सुरुवात केली या प्रकल्पासाठी भूसंपादन करताना पालघर जिल्ह्यातील आदिवासी निरक्षर शेतकऱ्यांची रिलायन्सनं मोठी फसवणूक केली आहे असा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा आरोप आहे

बुलडाणा जिल्ह्यात शेगाव इथ आयोजित सनदी लेखापालांच्या दोन दिवसांच्या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते नागरिकांच्या आर्थिक प्रगतीसाठी सनदी लेखापालांनी प्रयत्न करावेत असं आवाहन पाटील यांनी यावेळी केलं फ्रिफेट पावसामुळे बराचसावेळ वाया जाऊनही भारत इंग्लंड दरम्यानची लॉर्डस क्रिकेट कसोटी काल चौथ्या दिवशीच निकाली निघाली

चमत्कार किंवा पाऊसच भारताला वाचवू शकतो वशी स्थिती उपाहाराआधीच निर्माण झाली होती पण तसं काही घडलं नाही

दरम्यान रायगड जिल्ह्यात सोसाटयाचा वारा वाणि समुद्रात उसळणाऱ्या महाकाय लाटांमुळं अनेक मच्छिमार बोटी किनाऱ्यावर परतू लागल्या आहेत हवामान गेल्या चोवीस तासांत कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाख्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला उद्या सकाळपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हमामान विभागानं दिला आहे